धुळे शहर मतदारसंघातून भाजपच्या बंडखोर उमेदवार डॉ माध्री बोरसे यांनी माघार घेतली आहे भाजप शिवसेना महायुतीच्या जागावाटपात ही जागा शिवसेनेला सोडण्यात आल्याने डॉ बोरसे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होती अर्ज मागे घ्यावा म्हणून भाजप नेते गिरीश महाजन यांनी शनिवारी धुळ्यात बोरसे यांची भेट घेतली त्यानंतर बोरसे यांनी आज सकाळी अर्ज मागे घेतल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येतील अर्ज मागे घेतल्यानंतर राहीलेल्या पात्र उमेदवारांना लगेचच चिन्हांचं वाटप केलं जाईल

छाननीनंतर काल दिवसभर प्रमुख राजकीय पक्षांनी बंडखोर उमेदवारांचे अर्ज मागे घेण्यासाठी मनधरणी केली काही उमेदवारांनी अर्ज मागे घेण्याची तयारी दर्शवली आहे तर काही जण अजूनही निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर ठाम आहेत अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यावर आज संध्याकाळनंतर निवडणुकीचं चित्र स्पष्ट होणार आहे

जिल्ह्यातील शिराळा इस्लामपूर सांगली आणि जत या चारही ठिकाणी बंडखोरीमुळे तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे शिराळा मतदारसंघातून सम्राट महाडिक इस्लामपूर मधून निशिकांत भोसले सांगलीतून शेखर माने आणि जतमधून डॉ रवींद्र आरळी यांनी उमेदवारी मागे घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे शिराळा मतदार संघात भाजपचे शिवाजीराव नाईक यांच्याविरुद्ध सम्राट महाडिक यांनी केलेली बंडखोरी निर्णायक ठरणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

पक्षाचे राज्याचे सचिव नरसय्या आडम यांनी मुंबईत पत्रकारांना याबाबत अधिक माहिती दिली राज्य तसंच केंद्रसरकारवर त्यांनी टीका केली शिवसेना भाजप महायुतीचा पराभव करून डाव्या पक्षांची ताकद वाढवणं हे पक्षाचं या निवडणुकीतलं मुख्य उद्दीष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं राज्यातल्या आठ जागांवरून माकप निवडणूक लढवत आहे

या मागणीचं पत्र गायकवाड यांनी रिजव्ह बँकेला सादर केलं आहे आर्थिक गैरव्यवहारामुळे बँकेच्या व्यवहारांवर निर्बंध घालण्यात आल्यानंतर रिजव्ह बँकेनं पीएमसी बँकेतून पैसे काढण्यावर मर्यादा घातली आहे

नवरात्रोत्सवातला महानवमीचा उत्सव आज देशभरात साजरा होत आहे आजच्या दिवशी अनेक ठिकाणी महिषासुर मर्दिनी रुपातील दुर्गामातेची पूजा केली जाते तसंच नऊ दिवसांच्या व्रताची आज पूर्णाहुतीने सांगता होते महाराष्ट्रातल्या आदिशक्तीच्या साडेतीन पीठांपैकी मराठवाड्यात माहूर इथं रेणुका देवी तुळजापूर इथं त्ळजाभवानी तसंच अंबाजोगाई इथं योगेश्वरी देवी मंदिरात आज भजन कीर्तन पूजन होत असून भाविकांची गर्दी दिसून येत आहे कुमारिका पूजनाचा कार्यक्रमही आज अनेक ठिकाणी साजरा केला जातो उद्या विजयादशमी अर्थात दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात अनेक भागात दर्गा विसर्जनालाही आज सुरुवात होत आहे नांदेड इथल्या सचखंड गुरूव्दाऱ्यात नवरात्र महोत्सवा निमित्त अखंड चंडिका पाठ पठण सुरू असून विशेष पूजा अर्चा करण्यात येत आहे उद्या दसऱ्यानिमित्त सकाळी नगरकीर्तन करण्यात येईल तर दुपारी चार वाजता परंपरेनुसार अजबली देण्यात येईल सचखंड गुरूव्दाऱ्यातला हा दसरा महोत्सव साजरा करण्यासाठी पंजाब हरियाणासह दक्षिण भारतातल्या तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटकसह विदेशातूनही अनेक भाविक नांदेड शहरात दाखल होत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे